हीबंदीउद्यामध्यरात्रीपासूनलागूहोणारआहे खबरदारीचाउपायम्हणूनब्रिटनह्नयेणाऱ्या सर्व प्रवाशांची कोरोनासंबंधित आरटी पीसीआर चाचणी करण्यात येणार आहे

ब्रिटनमध्येकोरोनाविषाणूचानवाप्रकारआढळल्याच्यापार्श्वभूमीवरआजम्ख्यमंत्रीउद्धवठाकरे यांनीखबरदारीच्याउपाययोजनांसाठीबैठकघेतली

विलगीकरणाच्यापाचव्याकिंवासातव्यादिवशीकोरोनाचीआरटीपीसीआरचाचणीकेलीजाणारआ अशाप्रवाशांचाविलगीकरणकालावधीपूर्णझाल्यानंतरचत्यांनाघरीसोडलंजाणारआहे

यादृष्टीनंआंतरराष्ट्रीयविमानतळंअसलेल्याक्षेत्रातल्यामहापालिकाआय्क्तांनीप्रवाशांच्याविल गीकरणासाठीहॉटेलतसंचस्वतंत्ररुग्णालयांचीव्यवस्थाकरायचेनिर्देशम्ख्यमंत्र्यांनीयाबैठकीतदि ले

ब्रिटनमध्येआढळेल्याकोरोनाच्यानव्याविषाण्चीघातकताकळायलाअज्नकाहीदिवसजातील मात्रत्याआधीचसतर्कहोणंगरजेचंआहे त्या दृष्टीनंआंतरराष्ट्रीयप्रवाशांचीकाटेकोरतपासणीकरावीअसेनिर्देशम्ख्यमंत्र्यांनीयावेळीदिले

देशातल्याकोविडलसीकरणमोहिमेलायेत्याजानेवारीमहिन्यातस्रुवातहोईलअसाविश्वा सकेंद्रीयआरोग्यमंत्रीडॉ

वृत्तसंस्थेशीबोलतानाहर्षवर्धनयांनीलसीकरणासाठीचीयोजनातयारअसल्याचीहीमाहितीदिली

यान्सार म्ंबईतल्या केईएम शीव नायर क्पर वांद्रेभाभा व्ही

देसाई राजावाडीआणिडॉ

जिल्ह्यातआजएकारुग्णाचाकोरोनाम्ळेमृत्यूझाला

थकीतवस्तूआणिसेवाकराच्याभरपाईपोटीकेंद्रीयअर्थमंत्रालयानंसहाहजारकोटीरुपयांचा आठवा हप्तावितरीतकेलाआहे

प्रधानमंत्रीनरेंद्रमोदीयांनीव्होरा ज्येष्ठकाँग्रेसनेत्यांपैकीएकहोतेअसंसांगूनत्यांच्याप्रशासकीयआणिसंघटनात्मककार्याचागौरव केला काँग्रेसपक्षाचेज्येष्ठनेतेमोतीलालव्होरायांच्यानिधनानंपक्षानंअत्यंतनिष्ठावानआणिअन् भवीनेतृत्वगमावलंआहे अशाशब्दातमहाराष्ट्रप्रदेशकाँग्रेसकमिटीचेअध्यक्षतथामहस्लमंत्रीबाळासाहेबथोरातयांनीआप ल्याशोकभवनाव्यक्तकेल्याआहेत जागतिकबाजारातल्याघसरणीचापरिणामआजदेशांतर्गतशेअरबाजारातहीदिसला

ऑक्टोबरमहिन्यातमराठवाड्यातअतिवृष्टीझालेल्याभागाचादौरा आजकेंद्रीयपथककरतआहे

केंद्रसरकारच्याआपतीप्रतिसाददलाच्यानियमान्सारशेतजमीनद्रुस्तीतसंचप्रधानमंत्रीपीकवि मायोजनेच्यानियमांमध्येशिथिलताआणूनशेतकऱ्यांनान्कसानभरपाईमिळवूनदेण्यासाठीमदत करावी यामागणीचंनिवेदनआमदारराणाजगजितसिंहपाटीलयांनीयापथकाकडेसादरकेलं

प्रधानमंत्रीकिसानसन्माननिधीयोजनेंतर्गतअपात्रशेतकऱ्यांच्याखात्यावरजमाझालेलीर क्कमपरतकरण्याचेनिर्देशपालघरजिल्हाधिकाऱ्यांनीदिलेआहेत

योजनेच्यासर्वलाभार्थ्यांचीभौतिकतपासणीतातडीनेपूर्णकरण्याचेआदेशजिल्हाधिकाऱ्यां नीदिलेआहेत

राहरीतल्यामहात्माफ्लेकृषिविद्यापीठातहवामानअद्ययावतशेतीआणिजलव्यवस्थाप नाचेआध्निककृषितंत्रज्ञानाचेसंशोधनप्रकल्पप्रस्तावयाविषयावरच्यातीनदिवसीयऑनलाईनप्र शिक्षणाचाआजसमारोपझाला हाप्रशिक्षणवर्गराष्ट्रीयउच्चशिक्षणप्रकल्पआणिभारतीयकृषिअन्संधानपरिषदनवीदिल्लीयांनी आयोजितकेलाहोता नवीदिल्लीतल्याभारतीयकृषिअन्संधानपरिषदेच्याशिक्षणआणिगृहविज्ञानविभागाचेसहाय्यक महासंचालकडॉ

पांडेयांनीयावेळीमार्गदर्शनकेलं

येत्या दोन दिवसात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता प्णे वेधशाळेनं वर्तवली आहे